ऊर्जा सुरक्षा आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण संस्थांमधल्या प्रगत संशोधनाला चालना देण्यासाठी ही योजना मुख्यत्वे राबवली जात आहे अशी माहिती मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे

देशातल्या विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातल्या आव्हानांवर उपाय शोधणं हे प्रिंट या योजनेचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले

देशातल्या युवकांनी स्वतः आपलं कुटुंबं आणि समाजातल्या वंचितांसाठी मोठी स्वप्नं पाहायला हवीत आणि मोठी उद्दिष्ट ठेवायला हवीत असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते आज आईआईटी हैदराबादच्या सातव्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना बोलत होते सहा दशकांपूर्वीचं औद्योगिकीकरणाचं स्वप्नं एवढंच आपल्या देशाचं उद्दिष्ट नसून एकविसाव्या शतकातल्या औद्योगिक क्रांतीची पटकथा लिहिण्यासाठी आईआईटी हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी सज्ज रहायला हवं असं ते म्हणाले देशातल्या सर्वोत्तम शैक्षणिक संस्था म्हणजे शिक्षण आणि पदव्या देणारी दुकानं नसून अभिनव कल्पनांचा स्रोत असल्याचं राष्ट्रपती म्हणाले

आज संध्याकाळी राष्ट्रपती केरळ श्रे रवाना होतील सांगली आणि जळगाव महापालिका निवडणुकामध्ये भाजपाला मिळालेलं भरघोस यश म्हणजे मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नावर मराठा समाजाने दाखवलेला विधास असून येत्या काही दिवसांत मराठा समाज आपली आंदोलनाची भूमिका मागे घेईल असा विधास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारची भूमिका स्पष्ट असून काही गट आरक्षणावरून मराठा समाजाला भडकवत असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला

मराठा आरक्षणावरुन महाराष्ट्रात रान पेटलं असलं तरी संघ आणि भाजपाचाच आरक्षणाला विरोध आहे मराठा आरक्षणासंदर्भात शासनकर्त्याची मानसिकता योग्य नाही अशी टीका भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अद्व प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे ते अमरावती ड्रं वंचित बहजन आघाडीच्या संवाद यात्रेनिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते संविधान वाचवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षाना आमची साथ राहिल

धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडलेल्या मराठा आरक्षण ठिय्या आंदोलनाला आज दुपारी हिंसक वळण लागलं

बैठक संपवून जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर निघणाऱ्या खासदार डॉ हिना गावित यांच्या गाडीवर चढून काही आंदोलकांनी गाडीच्या काचा फोडल्या यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला

दरम्यान आता परिस्थितीत पूर्णपणे नियंत्रणात असून ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना पोलिसांनी सोडावं अशी मागणी मराठा आंदोलकांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्यातल्या दिग्रसवाडी धिं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका युवकानं आज स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्यानं समाज माध्यमावर याबाबत माहिती दिली होती आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या युवकाचा मृतदेह आपण ताब्यात घेणार नाही असा शिवारा आंदोलकांनी दिल्यानं सेलू शिं तणावाचं वातावरण होतं अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपजिल्हाधिकारी त्याठिकाणी आले मृत युवकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपये तसंच कुटुंबातल्या एका व्यक्तीला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्याची लेखी हमी जिल्हाधिका यांनी दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं चीनमध्ये नान्जिंग धिं झालेल्या जागतिक बह्निंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या गत उपविजेत्या पी

सिंधूला आज पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं

पहिल्या गेममध्ये सिंधूनं सुरुवात चांगली करुन पंधराव्या गुणापर्यंत आघाडीही टिकवली मात्र मरीनचे खोल स्मर्धील फटक्यांची अचूक जागी पेरणी आणि सिंधूचे चुकलेले अंदाज यामुळे सिंधूला या गेमवर पाणी सोडावं लागलं दुसऱ्या गेममध्ये झंझावाती पण आत्मविधासपूर्ण सुरुवात करुन पहिले पाच गुण सलग जिंकून मरीननं सिंधूवर दबाव प्रचंड वाढवला या दबावातून शेवटपर्यंत बाहेर पडता न आल्यानं सिंधू नैसर्गिक कौशल्य आणि खेळच हरवून बसली चुकांवर चुका करत गेली निष्प्रभ ठरली आणि अखेर सामना गमावून बसली मोठ्या अजिंक्यपद स्पर्धेचं पहिलं विजेतेपद पटकावण्याचं सिंधूचं स्वप्न यावेळीही अपूर्णच राहीलं नोटाबंदीनंतर देशात अनेक उद्योग बंद झाले असून जवळपास साडेतीन कोटी लोकांच्या नोक या गेल्या आहेत अशी टिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे ते आज नवी मुंबईत आयोजित मनसे कर्मचारी मेळाव्यात बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महत्वाच्या मुद्यांमध्ये लक्ष घालण्याऐवजी योगा करण्यात व्यस्त असल्याची टिका त्यांनी यावेळी केली

या रिक्त जागा भरल्या तर आरक्षणाची गरजचं राहणार नाही मात्र सरकारकडे पैसेच नसल्यामुळे या जागा रिक्त आहेत असं मत ठाकरे यांनी मांडल मराठीचं अस्तित्व शहरातून पुसलं जाणार नाही यासाठी प्रयत्न करायचं आवाहन ठाकरे यांनी कामगारांना केलं केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचा लाभ देशातल्या छोटया उद्योजकांना मोठया प्रमाणात होत आहे या योजनेच्या एक लाभार्थी बीड शिल्या करुणा संजय मगर यांनी त्यांचे अनुभव सांगितले दक्षिण मंबईत ताडदेव अल्या आर टी ओ अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तळमजल्याला आज सकाळी पाच वाजुन वीस मिनीटांनी आग लागली या आगीत कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रं आणि काही महत्त्वाच्या वस्तू जळून नष्ट झाल्या आहेत आगीच वृत्त कळताच अग्निशमन दलाचे आठ बंब आणि पाण्याचे दोन टँकर घटनास्थळी रवाना झाले आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला जवळपास तीन तास तिका कालावधी लागला परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत आणि काँप्रेस नेते प्रेमानंद रुपवते यांचं काल संध्याकाळी मुंबईच्या टाटा रुग्णालयात निधन झालं

बाब्जी या नावानं ओळखले जाणारे रुपवते आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते दादासाहेब रुपवते यांचे पृत्र होते मुंबईतल्या चेतना महाविद्यालयाचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम केलं राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यात ते अप्रेसर होते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रेमानंद रुपवते यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आज सायंकाळी सहा वाजता दादरला चैत्यभूमी क्रें रुपवते यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार झाले याप्रसंगी केंद्रीय मत्री रामदास आठवले माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि काँग्रेस नेते संजय निरूपम यावेळी हजर होते गेल्या चोवीस तासांत कोकणात बह्तेक सर्व ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसांत कोकणात बहतेक सर्व ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे